केंद्र सरकारने वायू प्रद्षण रोखण्यासाठी अनेक पावलेही उचलली आहेत असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज संध्याकाळी फेसब्क लाइव्ह कार्यक्रमादरम्यान संवाद साधतांना केले प्रद्षण पातळी खाली आणण्यात मेट्रो आणि सीएनजी बसेसचे योगदान आहे सर्व मोठ्या शहरांमध्ये ई बस आणि मेट्रो येत आहेत ज्याम्ळे शून्य प्रदूषण होते देशात दोन लाखाहन अधिक ई वाहने आहेत आणि ते स्वतः ई वाहन वापरतात असेही जावडेकर यांनी सांगितल जेव्हा शक्य असेल तेव्हा लोकांनी सायकल वापरल्या पाहिजेत किंवा शक्य तितके चालत जावे प्रद्षण कमी करण्यासाठी वृक्ष संरक्षणासाठी मदत म्हणून त्यांनी अधिकाधिक झाडे लावण्यासही सांगितले

ब्रम्होस चाचणी पूर्ण भारतीय बनावटीच्या ब्रम्होस स्वनातीत क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आज आयएनएस चेन्नई या विनाशिकेवरून अरबी सम्द्रात घेण्यात आली हे क्षेपणास्त्र लढाऊ जहाजावरून लांब पल्ल्याचं लक्ष्य टिपू शकतं आणि लक्ष्य अचूक भेदायची त्याची क्षमता आहे हे क्षेपणास्त्र रशियन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं परंत् संपूर्णपणे देशात तयार केलं आहे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ ब्रम्होस आणि नौदलाचं अभिनंदन केलं आहे लस निर्मिती वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना प्राद्र्भावाची स्थिती आणि त्यावरील लसनिर्मिती त्याचं वितरण आणि व्यवस्थापन याबाबत काल सविस्तर आढावा घेतला

त्यासाठी भारतीय संशोधन संस्थांनी बांगलादेश श्रीलंका भूतान अफगाणिस्तान मालदीव मॉरिशस नेपाळ आदी शेजारील देशांसोबत सहकार्य करार केले आहेत भारताने संशोधित केलेल्या कोरोना लसीचा उपयोग फक्त शेजारील राष्ट्राप्रता मर्यादित न ठेवता त्याचा संपूर्ण जगातील इतर देशानांही लाभ मिळवून दिला पाहिजे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान व्यासपीठाचा ही वापर केला पाहिजे अशी स्चना प्रधानमंत्र्यांनी यावेळी केली

राज्य कोरोंना राज्यात दररोज नव्यानं आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनाम्क्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असण्याचा मागच्या काही दिवसांमधला कल कालही कायम होता

राज्यात कोरोनाम्क्त झालेल्या रुग्णांची संख्या साडे तेरा लाखावर गेली आहे

यापूर्वी सकाळी साडे नऊ ते दुपारी दीड या वेळेतच रुग्णांना ऑनलाईन सल्ला दिला जायचा आता द्पारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत देखील हा ई संजीवनी बाह्य रुग्ण विभाग स्रु असणार आहे राज्यभरात आतापर्यंत सहा हजारापेक्षा अधिक रुग्णांनी या स्विधेचा लाभ घेतला आहे या ऑनलाईन ई संजीवनी सेवेचे मोबाईल एप ही कार्यरत असून एण्ड्राईड आधारीत एप असल्याने स्मार्ट फोन धारकांना त्याचा लाभ होत आहे चंद्रप्र कोरोना प्राद्भावाचा सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच डॉक्टर आणि कर्मचारी अविरत कार्य करत आहेत

त्यांच्या कार्याबद्दल ऐकूया हा विशेष वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

दांडेकरांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे त्यांच्या माध्यमातून आज गडीलाही एका देवरुपी डॉक्टरांचे दर्शन घडून येत असल्याची भावना उपचारातून बरे झालेल्या रुग्णांतून व्यक्त केली जात आहे

या रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यीकरणाचं काम गेली दीड वर्ष स्रू असून त्याअंतर्गत इथं ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शक्ंतला रेल्वे इंजिनची स्थापना करण्यात आली आहे यावेळी त्यांनी शकृंतला रेल्वे इंजिनच्या स्थापनेतील सहकार्यासाठी रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले

त्यांचे कर्तृत्व हे या शहरातीलच नव्हे तर देशातील प्रत्येक महिलेसाठी आदर्श आहे या शब्दात महापौर संदीप जोशी यांनी प्रख्यात समाजसेविका सीमाताई साखरे यांच्या कार्याचा गौरव केला नवरात्र पर्वाचे औचित्य साधून महापौर संदीप जोशी यांनी शहरातील विविध क्षेत्रातील रणरागिर्णींचा गौरव केला

सहयाद्री पर्वताच्या माथ्यावर वसलेले श्रीक्षेत्र माहर हे माताप्र म्हणूनही प्रसिद्ध आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती सर्व खरबरदारी प्रशासनानं घेतली आहे

द्रपारी ही घटना घडली

पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले